अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत अमेरिकेच्या भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या या हौडी मोदी या कार्यक्रमानंतर मोदी न्यूयॉर्क इथं जाणार असून उद्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात जलवाय् परिवर्तनाशी संबधित शिखर संमेलनाला ते संबोधित करतील

केंद्रीय मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी काल नवी दिल्लीमधे केंद्रीय शैक्षणिक मंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली

यामुळं बनावट वाहन परवाने तयार केले जाऊ शकणार नाहीत असंही ते म्हणाले

प्रवरा मेडिकल ट्रस्ट आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा इथं काल राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

संध्या मोहिते यांनी कळवलं आहे औरंगाबादच्या तरुण उर्द कवींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं आज अदब की कहकशां या मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मौलाना आझाद संशोधन केंद्रात सायंकाळी साडे आठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक म्कीम खान यांनी केलं आहे

गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून आलेल्या आघाडीच्या मराठी गझलकारांचा मुशायरा होईल त्यानंतर गझल गायन मैफल रंगणार असल्याचं संयोजक गिरीश जोशी यांनी कळवलं आहे भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भातल्या समस्या प्रश्न आणि तक्रारी निवारण्यासाठी औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयातर्फे निधी तुमच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतो त्याच धर्तीवर आता दर सोमवारी बैठक घेण्यात येणार असून यात पीएफसंबंधीच्या तक्रारी सोडविल्या जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त तुषार जाधव यांनी दिली कर्मचारी भविष्य निधी विभागाच्या सिडकोतल्या कार्यालयात उद्या क्षेत्रीय आयुक्त एम

वारसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे